आम्ही राजकारण नाही तर देशकारण करतो असं ते म्हणाले मात्र हे कलम रद्द केल्यानंतर विरोधकांनी टीका केली त्यांच्या टीकेमुळे भारताचं अहित चिंतणाऱ्यांना ऊर्जा मिळते असा आरोप त्यांनी केला भाजपा सरकारनं गेल्या पाच वर्षात केलेल्या कामगिरीचा आढावा त्यांनी आपल्या भाषणात केला

सरकार आणि लाभार्थी यांच्यामधले दलाल हटवल्यामुळे देशाचे पैसे आता नागरीकांसाठीच खर्च होत आहेत देशाची कमाई आणि हक्काचा पैसा वाचत आहे असं ते म्हणाले राज्यापुढचे अनेक नवे संकल्प पूर्ण करण्यासाठी सहकार्य हवं आहे असं आवाहन मोदी यांनी केलं राज्यात यावेळी विक्रमी बहुमतानं महायुतीचं सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हरियाणामध्ये निर्भयपणे मतदान होण्याच्या दृष्टीनं सर्व व्यवस्था पूर्ण झाली आहे

या सर्व मतदानकेंद्रांवर अर्धसैनिक दल आणि सुक्ष्म नियंत्रकांची नेमणूक करण्यात आली आहे महाराष्ट्र आणि हरियाणात आता मतदानासाठी केवळ तीन दिवस राहिले असल्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी मतदारांपर्यंत पोचण्यासाठी प्रचाराचा एकच धडाका लावला आहे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे झंझावाती दौरे सुरु आहेत हरियाणामध्ये राजकीय पक्षांनी स्थानिक तसचं राष्ट्रीय मुद्दे प्रचारात आणले असून भाजपा काँप्रेस आणि भारतीय राष्ट्रीय लोकदलाने युवक आणि शेतकऱ्यांना भूलवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत महाराष्ट्रात प्रचारानं चांगलाच वेग घेतला असून सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रचाराचा एकच धूरळा उडवून दिला आहे

प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज पुणे आणि साता यातही प्रचारसभा घेणार आहेत शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे हे ठाणे जिल्ह्यातल्या मनोर पालघर बोईसर डहाणू आणि विक्रमगड मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत केंद्रिय रेल्वेमंत्री पियुष गोयल हे मिराभाईदर मध्ये प्रचारसभा घेणार आहेत तर काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधीया हे आज भोकर लातूर सोलापूर आणि पूणे बें प्रचार फेन्या काढणार आहेत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे सांगली जत आणि अक्कलकोट मतदार संघात प्रचारसभांना संबोधित करणार आहेत दरम्यान मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी राज्यभर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहेत नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन आणि मानवता फाऊंडेशनच्या वतीनं मतदान जागृतीसाठी नाशिक ते मुंबई सायकल रस्ती काढण्यात येणार आहे

एच डी

एलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश वाधवान त्याचा मुलगा सारंग आणि पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वर्यम सिंग या तिघांना काल महानगर दंडाधिकारी एस जी शेख यांच्यापुढं हजर करण्यात आलं त्यानंतर सक्तवसुली संचालनालयानं मनीलॉंड्रिंग कायद्याखाली वाधवान पिता पुत्रांना ताब्यात घेण्यासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली न्यायालयानं त्यांना आवश्यक औपचारिकता पूर्ण करायला सांगत कामकाज तहकूब केलं आणि पुढची तारीख दिली गुंतवणूकदारांसाठी भारतापेक्षा दुसरा चांगला देश नाही असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे त्या काल वॉशिंग्टन क्वे एका कार्यक्रमात बोलत होत्या भारतात भांडवलदारांनाही सन्मानाची वागणूक देणारी लोकशाही आहे शिवाय भारताकडे उत्कृष्ट कौशल्यही उपलब्ध आहे त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही जगातली झपाट्यानं पुढं निघालेली अर्थव्यवस्था ठरली आहे असं त्या म्हणाल्या आर्थिक सुधारणांच्या दिशेनं सरकार सातत्यानं काम करत आहे सर्व क्षेत्रांशी सरकार दर आठवड्याला चर्चा करत आहे तसंच गुंतवणूकदार आणि कार्पोरेट क्षेत्राबाबत कोणत्याही प्रकारचं अविधासाचं वातावरण भारतात नाही शिवाय दबाव असलेल्या क्षेत्रांमधले प्रश्न सोडवण्यासाठी सरकार उपाय योजनाही करत आहे असं सीतारामन यांनी गुंतवणूकदारांना सांगितलं जम्मू कश्मीरच्या सांबा जिल्ह्यात जम्मू पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर उभारलेल्या टोल नाक्याच्या विरोधात जम्मूमधल्या वाहतूकदारांनी बेमुदत संप पुकारला आहे त्यामुळे जम्मू भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद आहे त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे आधीच अनेक करांखली दबले असताना हा नवीन टोल नको असं संपकऱ्यांचं म्हणणं आहे कश्मीर खोऱ्यात उपद्रवकारी कारवाया करणा या घटकांवर कायम लक्ष ठेवायची गरज आहे असं जम्मू कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितलं शांतता भंग होऊ नये म्हणून अशा घटकांबरोबर कठोर वागायला हवं असं ते म्हणाले ते आज अनंतनाग क्वे बिजबेहरा भागाला भेट दिल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते या भागात लष्कर ए तय्यबाचे तीन दहशतवादी काल मारले गेले

ढाका आणि कुरीग्राम यांच्यादरम्यान पहिल्या रेल्वेसेवेच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या या रेल्वेमार्गामुळे दोन देशांमधली संपर्क व्यवस्था वादू शकेल तसंच बांगलादेशच्या रेल्वेला यामुळे नफा मिळेल असं त्या म्हणाल्या

सध्या भारत बांगलादेशदरम्यान चार रेल्वेसेवा सुरु आहेत भारत आणि मालदीव यांच्यातल्या व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय व्यापार जगताशी सहकार्य करण्याचं आवाहन मालदीवनं केलं आहे मालदीवची राजधानी माले धिं धिंयन एक्स्पोचं आयोजन केलं आहे त्याचं उद्घाटन काल मालदीवचे आर्थिक व्यवहारमंत्री फय्याझ उमाईल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते सहकार्यांच्या क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी भारत आणि मालदीवच्या अर्थव्यवस्थेमधे प्रचंड क्षमता आहे असं त्यांनी सांगितलं वैद्यकीय पर्यटन आणि अन्नप्रक्रिया उद्योगाच्या क्षेत्रात सहकार्याला भरपूर वाव आहे असं ते म्हणाले नेदरलँडचे राजे विल्यिम अलेक्झांडर आणि राणी मक्कीमा यांचं आज दोन दिवसाच्या केरळ दौऱ्यासाठी कोची शिं आगमन होत आहे कोची विमानतळावर त्यांच राज्यशासनाच्या वतीनं स्वागत करण्यात येणार आहे नेदरलँडचे राजे आपल्या या भेटीत कोचीमधल्या डच राजमहालाला भेट देणार आहेत संध्याकाळी ते केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची भेट घेतील

श्रीलंकेत होणाऱ्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत युद्ध युद्धातला विजय किंवा युद्धकाळातले गुन्हे या विषयावर प्रचार करायला श्रीलंकेच्या राष्ट्रीय निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे आयोगाचे अध्यक्ष महिंदा देशप्रिया यांनी काल बातमीदारांना ही माहिती दिली याबाबत राजकीय पक्षांना धिरा दिल्याचं त्यांनी सांगितलं एसएलपीपी पक्षाचे उमेदवार बोटाभाया राजपक्षा यांनी प्रचारादरम्यान सध्याच्या लष्करप्रमुखांच्या वक्तव्याचा वापर केल्याबद्दल देशप्रिया यांनी त्यांचा निषेध केला आहे

मृतांमधे आशियाई आणि अरब नागरिकांचा समावेश आहे या बसमधून भाविक प्रवास करत होते या बसची दुसऱ्या बसशी टक्कर होऊन हा अपघात झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे